देशाचे पहिले प्रधनमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित राज्यात सर्वत्र बालदिन साजरा राज्यात सरकार स्थापनेच्या दृष्टीनं किमान समान कार्यक्रम तयार करण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक स्रु आहे त्यापूर्वी आज शिवसेना अध्यक्ष उदधव ठाकरे यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली किमान समान कार्यक्रमाच्या मसुदयाला तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींची मान्यता असावी लागेल असं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं दरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी म्ख्यमंत्री पदाबाबत काल केलेल्या विधानाबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे य्तीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं आपण अनेकदा जाहीर सभांमधे बोललो होतो त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही असं विधान शाह यांनी काल एएनआय या वृतसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं य्तीत नक्की काय ठरलं होतं हे त्यांनी स्पष्ट केलं नाही बंद दाराआडची चर्चा जाहीर करणं भाजपाच्या तत्वात बसत नाही असं ते म्हणाले त्यासंदर्भात राऊत यांनी म्ंबईत वार्ताहर परिषदेत टोला लगावला की बंद दाराआडची चर्चा जाहीर न करण्याच्या तत्वानुसार शाह यांनी प्रधानमंत्र्यांनाही याबाबत माहिती दिली नसावी शिवसेना आजपा दरम्यान निवडणूक निकालानंतर आरोप प्रत्यारोप होत असताना शाह गप्प का बसले असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्च् कडू यांनी आज मूंबईत मोर्चा काढून ओला द्ष्काळ जाहीर करण्याची मागणी केली मुंबईत राजभवनाच्या दिशेनं जाणारा हा मोर्चा पोलिसांनी अडवला आणि बच्च् कड्र यांना ताब्यात घेतलं त्यानंतर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांची गाडी अडवली राज्यात ओला द्रष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना त्वरीत मदत करावी तसंच पीक विम्याची रक्कम ताबडतोब मिळावी या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे वर्धा इथं आज झालेल्या राष्ट्रीय किसान संमेलनात ग्रामीण क्षेत्राविषयीच्या ध्येय धोरणासाठी सत्याग्रह करण्याचा ठराव मंजूर झाला राष्ट्रीय किसान समन्वयन समितीनं आयोजित केलेल्या या संमेलनात देशभरातल्या चाळीस शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते येत्या फेब्रुवारीत दिल्लीत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी हा एकदिवसाचा सत्याग्रह करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे केंद्र आणि राज्य सरकारनं अर्थसंकल्पात शेतीसाठी पन्नास टक्के तरतूद करावी यासह अनेक महत्वपूर्ण ठराव या संमेलनात मंजूर झाले अवकाळी पाऊस आणि प्रामुळं नुकसान झालेल्या शेतक यांना तातडीनं मदत दयावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभैनं केली आहे मदत ताबडतोब मिळाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे कार्यवाह अजित नवले यांनी दिला आहे विविध राजकीय पक्षांचे नेते पर्यटनाला गेल्यासारखे दौरे करतात शेतक यांबरोबर फोटो काढतात आणि मंबईला आल्यावर त्यांना विसरुन जातात अशी टीका त्यांनी मुंबईत केली राष्ट्रीय आपतीव्यवस्थापन कोषातून निधी मिळवण्याकरता सर्वपक्षीय शिष्टमंडळानं दिल्लीला जावं असं त्यांनी स्चवलं

ध्ळे जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड दयावं लागत आहे त्यामुळे लीड बँका आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्ज वसूली करु नये तसंच वीज कंपनीनं शेतकऱ्यांकडे वीज बिलासाठी तगादा लावू नये अशा सूचना खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी संबंधित कंपन्यांना दिल्या अतिवृष्टीच्या पंचनाम्यांचा आढावा घेण्यासाठी भामरे यांनी काल ध्ळे तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते महात्मा फ्ले कृषी विद्यापीठातल्या उद्यानविद्या विभागातर्फे फळ पिकांवरील राष्ट्रीय समस्या आणि अडचणी विषयावरील एकवीस दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं प्रशिक्षणाचं उद्घाटन क्लग्रु डॉ

विश्वनाथ यांच्या हस्ते झालं शेतकऱ्यांचे उत्पन्न द्रप्पट करण्यासाठी शेतीमध्ये फळ पिकांशिवाय पर्याय नाही फळपिकांच्या मुल्यवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं कुलगुरु म्हणाले धर्मिक स्थळांवर महिलांवर निर्बंध असण्याचा मुददा केवळ शबरीमालापुरताच मर्यादित नसून इतर धर्मांमधेही असे प्रकार दिसतात असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं याबाबतच्या सर्व फेरविचार याचिका सात न्यायाधिशांच्या पीठाकडे सोपवल्या आहेत शबरीमाला आणि मशीदींमधे महिलांवर असलेली प्रवेशबंदी तसंच दाऊदी बोहरा समाजातल्या महिलांची खतना करण्याची प्रथा यासारख्या सर्व धार्मिक मुद्यांवर हे पीठ निर्णय घेईल असं न्यायालयानं सांगितलं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी त्यांच्या स्वतःच्या तसंच न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या वतीनं हा निकाल वाचला देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित आज देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन जवाहरलाल नेहरु यांना आदरांजली वाहिली नवी दिल्लीतल्या शांतीवन या नेहरुंच्या समाधीस्थळी विविध राजकीय नेते आणि मान्यवरांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम

राज्यातही बालदिन साजरा करण्यात आल्याच्या बातम्या आमच्या विविध ठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविदयालयांमधे एकाच दिवशी एकाच वेळी लोकराज्य मासिकातील पंडित नेहरु यांच्यावरील लेखाचं सामूहिक वाचन केलं गेलं वाशिम जिल्ह्यातही बालकांचे हक्क कायदे याबाबत जनजागृती करण्यात आली नंदरबार जिल्ह्यात विदयार्थ्याच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्यात आला लातूर जिल्ह्यात जिल्हा विदयार्थी वाहतूक संघटनेच्या वतीनं झालेल्या कार्यक्रमात विदयार्थी वाहतूकीबाबत पालकांनी जागरूकता बाळगण्याची गरज निर्माण झाली असल्याचं मत पोलीस अधीक्षक डॉक्टर राजेंद्र माने यांनी व्यक्त केलं धुळे जिल्हा कामगार कार्यालयाच्या वतीनं बालकामगार प्रथेविरुदध जनजागती रक्षी काढण्यात आली परभणी जिल्ह्यात उदयोजकांनी बालकामगार ठेव् नयेत असं आवाहन राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी एका कार्यक्रमात केलं हिंगोली जिल्ह्यात विविध शाळांत मुलांनी विविध वेशभूषा करून बालक दिन साजरा केला गडचिरोली पोलिसांच्या वतीनं जिल्ह्यात जनजागृती अभियान राबवण्यात येत असून विविध विभागांचे अधिकारी शाळा आणि महाविद्यालयांना भेट देणार आहेत अकोला जिल्ह्यात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बालकांप्रती माझी काय जबाबदारी या प्रचार रथाला हिरवी झेंडा दाखवून या सप्ताहाचं उदधाटन केलं यवतमाळ जिल्ह्यात मनपूर इथल्या विदयार्थ्यांनी वनराई बंधारा बांधण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासोबत श्रमदान केलं अहमदनगर जिल्ह्यात बालचित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे रत्नागिरीत बालरंगभूमी परिषदेने जाद्रचं घर हा कार्यक्रम सादर केला पालघरमधे बाल कामगार प्रथेविरुदध जनजागृती करण्यासाठी पालघर रेल्वे स्टेशन ते पोलीस ठाण्यादरम्यान रक्षीचं आयोजन करण्यात आलं होतं नवी मुंबईतल्या खारघर इथं विशेष दंतचिकित्सा शिबीर घेण्यात आलं यामध्ये पनवेलच्या ग्रामीण भागातील अनाथ म्लांच्या दातांची तपासणी करण्यात आली

मुंबई नाशिक महामार्गावर लाहे गावाजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं गष्ठाच्या टँकरला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात गायिका गीता माळी यांचा मृत्यू झाला आहे तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर शहापूर इथल्या जिल्हा रुग्णालयात उपचार स्रु आहेत जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यात आज सकाळी स्कूल बस आणि एपे रिक्षाची धडक होवून झालेल्या अपघातात रिक्षातील सात प्रवासी जखमी झाले अपघातग्रस्त रिक्षा लग्न सोहळ्यासाठी पाथरुडह्न धारुरकडे जात असताना ही द्र्घटना घडली राज्यात सर्वत्र येत्या दोन दिवसात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे